यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल उपस्थित होते या व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर पुणे शहर पोलीस आयुक्त के व्यंकटेशन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई उपस्थित होते नवरात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या नवरात्रौत्सवाची पर्वणी साधून अनेक ठिकाणी मोफत किंवा अत्यल्प दरात देवदर्शन यात्रांचं आयोजन सुरु झालं आहे त्यासाठी अनेक बिगरराजकीय संघटना अचानक जागृत झाल्या आहेत तर बऱ्याच ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आणि मित्र परिवाराच्या माध्यमातून या यात्रांचं आयोजन केलं जात आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरु झालेल्या या देवदर्शन यात्रा पर्वाची निवडणूक आयोगाने मात्र गंभीर दखल घेतली असून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून त्यांची सखोल चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

निवडणूक शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार यापैकी बहुतेक मतदान केंद्र मुंबई पुणे ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील आहेत पवार राज्य सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज बारामतीत बंद पाळण्यात आला बारामतीत बहुतेक दुकानं आणि बाजारपेठ तसंच शाळा महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली होती पुण्यात महात्मा फुले मंडईतील टिळक पुतळ्या समोर निदर्शन करण्यात आली

उद्या पुणे माजी महापौर संघटनेतर्फे माजी महापौर बाळासाहेब शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व माजी महापौर धरणे आंदोलन करणार आहेत पासपोर्ट पिंपरी आणि कोल्हापूर इथली पोस्ट ऑफीस पासपोर्ट सेवा केंद्रं लवकरच पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये समाविष्ट करण्यात येतील असं पुणे विभागाचे पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवाले यांनी आज सांगितलं पुण्यात मुंढवा इथल्यासारखंच बाणेरच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्याचा विचार आहे मात्र केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार खात्याच्या परवानगीनंतरच पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे असं ते म्हणाले कांदा टेक्नोलॉजी इनोव्हेशन फोरम फॉर ऍग्रीकल्चरल नर्चरिंग या तंत्राचा वापर करून कांदा साठवणुकीचा प्रश्न सोडवता येईल असं मत पूण्यातील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयाचे संचालक डॉक्टर मेजर सिंह यांनी व्यक्त केलं टेक्नोलॉजी इनोव्हेशन फोरम फॉर ऍग्रीकल्चरल नर्चरिंग या स्पर्धेची पात्रता फेरी नुकतीच पृण्यातील व्हीआयटी इथे झाली त्या वेळी ते बोलत होते

अधिष्ठाता डॉक्टर अजय चंदनवाले यांच्या हस्ते प्रतिमेस प्रष्पहार अर्पण करण्यात आला

माणूस रंगत संगत प्रतिष्ठान आणि श्यामची आई फाऊंडेशन यांच्या वतीनं दिला जाणारा माणूस पुरस्कार काल महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनाग्रा यांना पोलीस उपमहानिरिक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला राहुल आवारे जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकून काल पुण्यात परतलेले मल्ल राहूल आवारे यांचा आज रेल्वेच्या पुणे विभागिय कार्यालयात विभागिय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

येरवडा कोंढवा खडी मशीन चौक नर्हे भूमकर चौक धनकवडी शांतीनगर विश्रांतवाडी बावधन फातिमानगर गोखलेनगर पोलिस वसाहत या काही ठिकाणी घरात पाणी शिरल्याची घटना घडली

नमस्कार